शहरातील कोणत्याही भागातील रहिवाशांना महापालिकेच्या कोणत्याही केंद्रात चाचणी करता येणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं कोरोनाची चाचणी संध्याकाळी किंवा रात्री करण्याची सुविधा काही खाजगी रुग्णालयांमध्ये आहे

जादा बिल पुणे शहरात कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयं जादा बिल आकारत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे

यामध्ये राज्यसरकारने ठरवलेल्या दरांनुसार उपचाराची बिले आकारणे आवश्य क असताना प्रत्यक्षात मनमानी पद्धतीने बिले आकारल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या या प्रकारांची गंभीर दखल घेत बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत लुग्न पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव एका बाजूला वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला कोणत्याही प्रकारचे निर्बंध मान्य न करता मोठ्या थाटामाटात विवाह सोहळे संपन्न होत असल्याचं निदर्शनास आहे त्यानंतर जिल्हा प्रशासनानं विवाह सोहोळ्यासाठीची नवी नियमावली तयार केली असून आता संपूर्ण विवाह सोहोळ्याचं चित्रीकरण जवळच्या पोलीस ठाण्यात सादर करावं लागणार आहे

जम्बो जम्बो कोविड सेंटरचं नियंत्रण महापालिकेकडे दिल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत पालिकेने आवश्यकता लक्षात घेत दोन कर्डीऍक रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आहेत

रूग्णवाहिका आंदोलन पुणे शहरात वारंवार मागणी करूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी आज अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोड केली एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत जाण्यासाठी मोरे यांनी काल फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली वारंवार पाठपुरावा करूनही उशिरापर्यंत रुग्णवाहिका आलीच नाही गेले काही दिवस सातत्याने हा अनुभव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी आज महापालिकेच्या वाहन आगाराचे उपायुक्त नितीन उदास यांची भेट घेऊन जाब विचारला त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी उदास यांच्या वाहनाची तोडफोड केली

पाणी बंद पुणे महापालिकेच्या पर्वती वडगाव लष्कर एसएनडीटी नवीन होळकर पंप आणि वारजे इथल्या जलकेंद्रात करायच्या द्रुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं महापालिकेनं कळवलं आहे

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी